मुदत संपणाऱ्या महापालिका तूर्तास प्रशासकाच्या हाती सोपवण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी

कोरोना प्रसार प्रतिबंध आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षितता या तातडीच्या उपाययोजनांसाठी हे अर्थसाह्य मंजूर करण्यात आलं आहे कोरोना प्रतिबंधासाठी बँकेकडून भारताला देण्यात येणाऱ्या मोठ्या पक्रिचा हा पहिला टप्पा असल्याचं बँकेचे अध्यक्ष मासात्सुग् असाकावा यांनी म्हटलं आहे

आपण अधिक सजगपणे या ठिकाणी बारकाईनं लक्ष ठेवून तपासण्या उपचार याबाबतीत सतर्क राहिलं पाहिजे असं कांत यांनी ट़वीटरवर म्हटलं आहे मंत्रालय म्रंबईतील मंत्रालय आणि त्याच्या समोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जन्त्कीकरणासाठी आज आणि उद्या मंत्रालयातील कामकाज बंद राहणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे मुंबईतल्यावांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानाचं रूपांतर विलगीकरण व्यवस्थेमध्ये करण्याचा विचार आहे

त्यांच्या सोबत रोज मुंबईचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं अलगीकरण आणि कोरोना तपासणी आरोग्य विभागानं सुरू केली आहे पालघर आणि बोईसरच्या ज्या भागात काल आणि परवा रात्री प्रत्येकी एक रुग्ण आढळुन आलेत ते भाग सील करण्यात आलेत

दोघां संशयितांना वाशिम शासकिय रुग्णालयात रेफर करण्यात आलं

या दोन्ही रूग्णांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे

येत्या दोन चार दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल चार दिवसापूर्वी शासनानं काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहन उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं

या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकारनं पावलं तातडीनं काहीतरी मार्ग काढावा या करता पालकांची धडपड सुरू आहे सध्या अहोरात्र काम करणा या डॉक्टरांना विश्रांतीची अत्यंत आवश्यकता असते हे लक्षात घेवून पुण्यात या डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे असं जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितलं

खामगाव शहरात कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा असे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले गृहमंत्री देशमुख यांनी मंगळवारी दपारी बुलडाणा जिल्हयातील खामगाव इथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला संचारबंदी काळात अवैध दारूनिर्मिती आणि विक्री होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कारवाई करा असे निर्देश अमरावतीच्या संपर्कमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी कालच्या आढावा बैठकीत दिले

कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार व्हावा यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून परभणी जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचं एक दिवसाचं सुमारे एक कोटी एक लाख रुपये एवढं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं आहे नागरीकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत घरात राहून सुरक्षित रहावं असं आवाहन जळगाव जिल्ह्याचे संपर्कमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे पाटील यांनी काल अमळनेर शहराला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली कोरोना संशयीतांच्या घसा स्त्रावाचे नमुने तपासण्यासाठी नाशिक मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेतकाल पहिली चाचणी घेण्यात आली पहिलाचा अहवाल निगेटीव्ह आला असून आता ही प्रयोगशाळा पुर्णपणे कार्यान्वित झाली आहे

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसबूक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर निशंक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी काल देशातील पालकवर्गाशी वेबिनारद्वारे संवाद साधला शाळा महाविद्यालयाचं सामान्य वेळापत्रक या काळात बिघडलं असलं तरी स्थिती सुधारल्यावर या परीक्षांच सुधारित वेळापत्रक जाहीर करू

माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रशाना भारतीय रिझर्व्ह बँकेन दिलेल्या उत्तराचा निर्वाळा देत राहूल गांधी यांनी हा आरोप केला आहे निवडणक कोरोना प्राद्भावामुळे राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून तिथ प्रशासकांची नियुक्ती करावी असं पत्र राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिलं आहे औरंगाबाद पालिकेची मुदत काल संपली

सद्यपरिस्थितीत इथ निवडणुका घेणं शक्य नसल्यान आयोगानं तसं सरकारला कळवलं आहे शपथविधी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा शपथविधी काल झाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली कोलकाता न्यायालयात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या दत्ता यांनी गुवाहाटी झारखंड इथल्या उच्च न्यायालायांसह सर्वोच्च न्यायालयातही काम केलं आहे काल त्यांच्या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री उद्दव ठाकरे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते महामार्ग नांदेड राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामं गतीनं होण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला वीस हजार कोटी रुपये द्यावे अशी मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे केली आहे गडकरी यांनी काल देशातील विविध राज्यांच्या मंत्र्यांसोबत दृकश्राव्य पद्धतीने संपर्क साधून चर्चा केली राज्यपाल निवेदन राज्य विधानसभेच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन सादर केलं भकंप हिंगोली हिंगोली जिल्ह्यात वसमत कळमनुरी आणि औंढा तालुक्यातील बारा ते पंधरा गावांना सोमवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले त्यानंतर काल सकाळी पावणेदहा आणि सव्वादहाच्या सुमारास पुन्हा धक्के जाणवले भूगर्भातून येणाऱ्या आवाजामुळे नागरिक रात्रीही रस्त्यावर होते सकाळीही घबराट होतीच अकरा वाजता कळमन्रीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे आमदार संतोष बांगर यांनी संबंधित गावांना भेटी दिल्या ग्रामस्थांसोबत चर्चा केली आणि त्यांना धीर दिला

अन्नधान्याच्या किमतीत किमान आधारभूत किमतीपेक्षा मोठी घसरण झाल्यास राज्य सरकारच्या विनंतीवरून मूल्याधार योजनेद्वारे केंद्र सरकारतर्फे अशी खरेदी करण्यात येते नाफेडसारख्या नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या संस्थांमार्फत ही खरेदी करण्यात आली खरीप नियोजन कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना वियाणं खतं आणि किटकनाशकं त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागानं नियोजन केलं आहे

यामुळं खरेदीसाठी कृषि सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही आणि विषाणूचा प्रसार रोखणं शक्य होईल असं कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितलं

ही मंडळे बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन सरकारनं त्याना मुदतवाढ द्यावी अशी मागणी विविध विभागातून होऊ लागली आहे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ द्या अशी मागणी जनता विकास परिषदेच्या उदगीर शाखेने केली आहे पाणी टंचाई सोलापूर जिल्ह्यातही आता पाणी टंचाई जाणवू लागली असून चालू हंगामातील जिल्ह्यातील पाण्याचा पहिला टँकर काल सुरु करण्यात आला

निधन रामतीर्थकर सोलापर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचं काल सकाळी सोलापूरातील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं

सोलाप्रातील पाखर संकूल उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या अनेक वर्षे व्याख्यानांसाठी मिळणार संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथल्या पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन त्यांनी तिथे आश्रमशाळा उभी केली

तशी वेळ आली तर स्पर्धा रद्दच कराव्या लागतील असं टोकीयो ऑलिंपिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी काल एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं

तोपर्यंत कोरोनाची साथ निवळेल की नाही याबाबत साशंकता असल्यानं आता ऑलिंपिक होणार की नाही असाच प्रश्न पडला आहे

यापूर्वी मे जून आणि जूलैमध्ये होणाऱ्या इतर स्पर्धा महासंघानं यापूर्वीच रद्द केल्या आहेत हवामान राज्यात अपेक्षेप्रमाणे काल मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली

आजही चंद्रपर यवतमाळ वाशिम आणि बूलडाणा हे विदर्भातले जिल्हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे राज्यातले तापमान सरासरीच्या आसपासच आहे